शेतकऱ्यांशी सर्व मुद्यांवर चर्चेला सरकार तयार असल्याची कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची ग्वाही

शेतकरी प्रतिनिधींबरोबर चर्चेची पुढची फेरी येत्या शनिवारी होणार

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैन्य माघारीसाठी भारत चीनमध्ये चर्चा सुरू असल्याची परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिला टी ट्वेंटी सामना उद्या कॅनबेरा इथं होणार

बुरेवी चक्रीवादळ आज रात्री तामिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता यंत्रणा सज्ज शेतकरी चर्चा शेतकऱ्यांशी सर्व मुद्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असून त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज पुन्हा दिली नवीन कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चेची चौथी फेरी आज नवी दिल्लीत झाली त्यानंतर ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते या चर्चेत केंद्र सरकारच्या वतीनं तोमर यांच्यासह वाणिज्य मंत्री पियुष गोयल हेही उपस्थित होते

भारत चीन भारत आणि चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पश्चिम विभागातून लष्करी तुकड्या मागे घेऊन तिथं पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं राजनैतिक आणि लष्करी पातळीवर सातत्यानं चर्चा सुरू असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीनं आज सांगण्यात आलं योग्य वेळी वरिष्ठ कमांडर पातळीवर बैठक घेण्याबाबत दोन्ही देशांची सहमती झाली असल्याचं परराष्ट्र व्यवहार खात्याचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत सांगितलं ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधण्याबाबत भारतानं आपला दृष्टिकोन आणि त्या संदर्भात वाटणारी चिंता चीनच्या अधिकाऱ्यांजवळ वेळोवेळी व्यक्त केली आहे नदीच्या प्रवाहाच्या खालच्या भागात राहणाऱ्या लोकांचं हित साधण्यासाठी वरच्या भागात राहणाऱ्या लोकांना बाधा निर्माण होता कामा नये अशी भारताची स्पष्ट भूमिका असल्याचं श्रीवास्तव यांनी यावेळी सांगितलं भारत अमेरिका भारत आणि अमेरिकेदरम्यान बौद्धिक संपदेविषयीच्या सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी करण्यात आली केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि अमेरिकेच्या वाणिज्य विभागाच्या पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालयाच्या वतीनं या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आयपी क्षेत्रात परस्परांना विविध मुद्यांबाबत सहकार्य करणं हा या करारामागचा उद्देश आहे

जम्मू काश्मीर निवडणुक जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातल्या जिल्हा विकास परिषद अर्थात डीडीसीच्या निवडणुकांचा तिसरा टप्पा तसंच पंचायतीच्या पोट निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे या मतदानासाठी सुरक्षा व्यवस्थेसह इतर सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त केके शर्मा यांनी सांगितलं

या निवडणुकीत मतपत्रिकांवर मतदान घेण्यात आल्यामुळे त्यांची मोजणी पूर्ण होण्यास उशीर लागण्याची शक्यता आहे

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदार संघात सत्तारुढ महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्धी भाजप उमेदवारांविरुद्ध आघाडी घेतली आहे मात्र या मतमोजणीबद्दलची अधिकृत घोषणा अद्यापपर्यंत झालेली नाही

पहिल्या फेरीत एखाद्या उमेदवाराने मतांचा कोटा पूर्ण न केल्यास पसंतीची मते मोजावी लागतील त्यामुळे मतदानाची प्रक्रिया खूपच लांबून अंतिम निकाल हाती येण्यासाठी बराच उशीर लागू शकतो असा प अंदाज आहे दरम्यान धुळे नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून भाजपाचे अमरीश पटेल विजयी झाले आहेत

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला दरम्यान अवघ्या दोन दिवसांचं अधिवेशन घेणं म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे राज्यात आता सर्व व्यवहार सुरु करण्यात आले आहेत अशा परिस्थितीत फक्त अधिवेशनावर नियंत्रण आणणं किती योग्य आहे असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला हिवाळी अधिवेशन नागपुरात होऊ शकत नाही त्यामुळे पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याची भाजपाची मागणी असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं

तमिळनाडूच्या सालेम जिल्ह्यातल्या सुरमंगलम पोलीस स्थानकाला द्वितीय आणि अरुणाचल प्रदेशच्या चांगलाँग जिल्ह्यातल्या खारसंग पोलीस स्थांनाकाला तृतीय क्रमांकाने गौरवण्यात आलं आहे अनेक गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी कामगिरी करणाऱ्या पोलीस स्थांनाकांचं सर्वेक्षण गृह मंत्रालयानं केलं होतं

याची नोंद घेत सर्व आरोपींनी सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायालयानं दिले या तीन आरोपींसह भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर निवृत्त मेजर रमेश उपाध्याय सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चतुर्वेदी हेही या प्रकरणी आरोपी आहेत

रजनीकांत सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते रजनीकांत पुढच्या महिन्यात आपल्या स्वतःच्या स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत तामिळनाडू विधानसभेच्या आगामी निवडणुकीत आपल्या पक्षाला निश्वित विजय मिळेल आणि तामिळनाडूमध्ये भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी आणि निपक्षपाती राजकारण पाहायला मिळेल असं रजनीकांत यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे रजनीकांत यांनी आपण राजकारणात प्रवेश करणार असल्याचे संकेत नुकतेच दिले होते तामिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे आयुष आयुष मंत्रालयानं हाती घेतलेल्या विविध उपक्रमांअंतर्गत आयुष व्यापार आणि उद्योगासंबंधीच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल आणि आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांच्यात उद्या बैठक होणार आहे

या औषधांबाबत जगभरात उत्सुकता आहे त्याअनुषंगानं ही बैठक होणार आहे

मार्चमध्ये कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यापासून भारतीय संघ प्रथमच या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत आहे क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिला टी ट्वेंटी सामना उद्या कॅनबेरा इथ खेळला जाणार आहे

बरेवी चक्रीवादळ काल रात्री उशिरा श्रीलंकेत त्रिंकोमालीच्या किनाऱ्याला धडकलेलं बुरेवी चक्रीवादळ आज रात्री दक्षिण तामिळनाडूच्या पामबन ते कन्याकुमारी दरम्यानच्या किनाऱ्यावर धडकण्याच्या बेतात आहे भारतीय हवामान विभागाच्या ताज्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे बुरेवी चक्रीवादळ उद्या पहाटेपर्यंत या किनारपट्टीवर राहील असा अंदाज आहे

या वादळाच्या प्रभावामुळं तामिळनाडूच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी अत्यंत सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे